शेतमाल तारण योजनेची राज्यभर व्यापक अंमलबजावणी करणार असल्याचं ते म्हणाले त्यासाठी कृषीपणन मंडळाच्या आर्थिक सहभागानं गोदाम उभारण्याची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं

दरम्यान नियोजनशून्य कारभार असलेल्या सरकारचा अत्यंत अर्थशून्य असा अर्थसंकल्प असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली आहे राज्यातल्या फलोत्पादनाशी संबंधीत विविध समस्यावर तोडगा शोधण्यासाठी लवकरचं केंद्र सरकारबरोबर बैठक घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं द्राक्षं डाळींब संत्रं आदी फलोत्पादनातल्या समस्या सोडवण्यासाठी काय पावलं उचलली जात आहेत असा सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नऊ गावं आणि तेरा वाङ्यांमधल्या कुटुंबांना लाभ मिळवून दिला जाईल असं मदत आणि पूर्नवसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यात येरमाळा आणि तुळजापूर िं ट्रॉमा केअर सेंटरची मागणी निकषानुसार पूर्ण केली जाईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ दिपक सावंत यांनी विधानसभेत दिली राज्यात विक्री साखळीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी चेन मार्केटिंगची जाहिरात जरी निदर्शनाला आली तर स्वतःहन गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देऊ अशी ग्वाही गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रकाश गजभिये यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती त्यावर उत्तर देताना अशा प्रकारच्या चेन मार्केटिंग कंपन्यांना वित्तपुरवठा करू नये अशा सूचना बँकांना दिल्या जातील असं पाटील म्हणाले फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना एमपीआयडी अर्थात गुंतवणूकदारांचं हितरक्षण करणाऱ्या कायद्याअंतर्गत संरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यात यंदा ऊसाचं विक्रमी गाळप झालं आहे

त्यामुळे यंदा पुणे विभागात साखर उत्पादनाच्या बाबतीत सोलापूर जिल्हा अग्रेसर ठरला आहे केंद्रीय मन्ष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मुंबईत विधानभवन धि राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला

आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा देण्याच्या तसंच विर मागण्यांसाठी आज सलग पाचव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांच कामकाज विरोधकांनी रोखून धरलं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब होण्याआधी गदारोळामुळे वारंवार कामकाज स्थगित होत राहिलं लोकसभेत तेलगू देसम पार्टी आणि वायएसआर काँप्रेसच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषमाबाजी केली तर अण्णा द्रवीड मुन्नेत्र कळघमच्या सदस्यांनी कावेरी व्यवस्थापन मंडळाच्या स्थापनेची मागणी करणारे फलक झळकवले राज्यसभेतही आंध्र प्रदेशाच्या मुद्द्यावर गदारोळ झाला काँप्रेस सदस्यांनी नीरव मोदीच्या अटकेची मागणी करत घोषणाबाजी केली दोन्ही सभागृहांचं कामकाज आता सोमवारीच पुन्हा सुरु होईल

त्यांनी विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली

मरणासन्न रुग्णाला डेछामरण द्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे मात्र त्यासाठी डेछामृत्यूपत्र करायला लागणार आहे तसंच काही अटी आणि नियमांची पूर्तता करावी लागणार आहे

सरन्यायाधिश दीपक मिश्रा या पीठाच्या अध्यक्षस्थानी होते तर न्यायमूर्ती ए

सिक्री न्यायमूर्ती ए

खानविलकर न्यायमूर्ती डी

चंद्रच्चड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण या पीठाचे सदस्य होते डिछामृत्यूपत्रावर अंमलबजावणी कोण करील आणि वैद्यकीय मंडळाकडून ते कसं कार्यान्वित होईल याबद्दलची मार्गदर्शक तत्वं न्यायालयान निश्चित केली यासंदर्भातला कायदा अस्तित्वात येईपर्यंत न्यायालयानं आखून दिलेल्या अटी आणि शर्तीचं पालन व्हायला हवं असं न्यायालयानं म्हटलं आहे